काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नागपुरात प्रचारसभा सुरू

प्राचीन भारतीय भाषांना प्रोत्साहन देणं आर्मण त्यांचं जतन करणं हों काळाची गरज असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रातपादन

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिवर्स रेपो दरात तसंच बँक दरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला

नागपूरसह विदर्भाच्या अन्य भागांमध्ये आज मेघगर्जनेसह आलेल्या हलक्याशा पर्जन्यवृष्टीमुळं उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी नागपूर तसंच रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला मार्गदर्शन करणार आहेत नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरया सभेची सुरूवात झाली असून याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह नागपूरचे उमेदवार नाना पटोले तसंच रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये उपस्थित आहेत राष्ट्रवादी पक्षाचे छगन भुजबळ तसंच काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण याप्रसंगी उपस्थित आहेत राहुल गांधी यांची राज्यातील ही पहिलीच प्रचारसभा असून नागपूर इथून ते आपल्या पक्षाच्या प्रचाराची सुरूवात केली राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप केला

त्यापैकी कुठलंही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आपलं सरकार सत्तेवर आल्यास पूर्ण करेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं दरम्यान नागपूर इथं आगमनापूर्वी राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संयुक्त अरब अमिरातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा जायेद प्ररस्कार देण्याची घोषणा केली आहे हा सन्मान राजे राष्ट्रपती आणि राष्ट्राध्यक्षांना देण्यात येतो परराष्ट्र मंत्री स्रषमा स्वराज यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे ट्विटरवरून दिलेल्या संदेशात स्वराज यांनी म्हटलं की अरब अमिरातसोबत भारताच्या चांगल्या संबंधांची स्रूवात करण्यात पंतप्रधानांची भूमिका महत्वपूर्ण आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता या उमेदवारी अर्जाची छाननी उद्या होणार आहे तर आठ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख आहे

मावळनंतर ठाणे बारामती रामटेक आर्गाण बीड मध्ये सर्वाधिक मतदान कद्रे राहणार असल्याची मार्गाहती निवडणूक आयोगादवारे देण्यात आलो आहे

प्राचीन भारतीय भाषांना प्रोत्साहन देणं आर्गण त्यांचं जतन करणं हों काळाची गरज आहे या प्राचीन भाषांमुळं आपल्याला प्राचीन मूल्य आर्गण ज्ञान याची मार्गाहती र्मिळते असं उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू यांनी म्हटलं आहे

जेव्हा एक भाषा मरते तेव्हा संपूण संस्कृती मरण पावते आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही भाषांसह आपल्या सांस्क्रातक वारशाचं संरक्षण करणं हे आपलं घटनात्मक कतव्य आहे असं ते म्हणाले

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिवर्स रेपो दरात तसंच बँक दरात पाव टक्के कपात करायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं गृह वाहन आणि व्यक्तिगत कर्जावरचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे रिझर्व्ह बँकेच्या वित्त धोरण समितीनं तीन दिवसांच्या बैठ्कीनंतर आज मुंबईत चालू आर्थिक वर्षाचं पहिलं द्विमासिक पतं आणि वित्त धोरण जाहीर केलं वाढीला चालना देतानाच चलन फुगवट्याचा दर चार टक्क्याच्या पातळीवर राखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

आर आर अर्थात राखीव रकमेचं प्रमाण मात्र जैसे थे म्हणजेच चार टक्के ठेवलं आहे रेपो दर सव्वा सहा टक्क्यावरून सहा टक्के रिवर्स रेपो दर सहा टक्क्यावरून पावणे सहा टक्के तर बँक दर साडेसहा टक्क्यावरून सव्वासहा टक्के केला आहे

बह्नजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती या उद्या नागपूर इथं पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत विदर्भातील दहा मतदारसंघातील बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या द्रपारी एक वाजता होणाऱ्या या जाहीर सभेत विदर्भातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार तसंच बसपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती बसपाचे कार्यालय सचिव उत्तम शेवडे यांनी दिली आहे

साकोलां र्वधानसभा क्षेत्रात प्रत्येकानं आपलों जबाबदारां ओळखून योग्य र्नियोजन करावं

पाथ सारथी र्मिश्रा यांनी व्यक्त केला

नागपूरसह विदर्भाच्या अन्य भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता आज नागपूरसहित विदर्भातही काही ठिकाणी द्रपारी मेघगर्जनेसह आलेल्या हलक्याशा पर्जन्यवृष्टीमुळं काही प्रमाणात कमी झाली

वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कडोळी इथं गारपीट झाली

छत्तीसगड राज्यातील कांकेर इथं सीमा सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षादलाचे चार जवान शहीद झाले तर दोन जण जखमी झाले सीमा सुरक्षा दलाचे पथक कांकेर मधील पाखांजूर इथं गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी स्फोट करून सीमा सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केल्याची माहिती नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस उपमहानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली वार्गाशम जिल्ह्यातील मंगरुर्ळापर तालुक्यात अमरावती र्वभागाचे र्शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आर्गण एका सेवा र्गिनवृत्त म्रख्याध्यापकावर आदश आचारसोहता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यात दोन कोटो वीस लाखांचा खतं आण कोटकनाशकांचा साठा कृषी खात्याच्या तक्रारांवरुन पोर्लसांनी काल जप्त केला कोटकनाशक खत र्नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी औदयोगक वसाहतीमधील गोदामातून कांटकनाशक र्वव्राव्य खतांचा साठा जप्त केला याप्रकरणी एमआयडीसी पोर्गलस ठाण्यात औरंगाबाद येथील स्यकांत मुंडे यांच्या र्ववरोधात जीवनावश्यक वस्तू र्आर्धानयम फसवणूकांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे